त्यामुळे प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आणखी कमी झाली आहे

ठाणे आणि मुंबई विभागात मुंबई महानगर वगळता काल एकाही मृत्युची नोंद झाली नाही

प्रदीप आवटे यांनी दिली गेल्या महिन्यापासूनच राज्यातली नवबाधितांची संख्या सातत्यानं कमी होत असल्याचं स्पष्ट झालं होतं

गेल्या आठवडाभरात कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण साडेचार टक्क्यांपर्यंत खाली आलं असून त्यामुळं कोरोनाची राज्यातील साथ आता खऱ्या अर्थानं आटोक्यात आल्याचं आपण अधिकृतपणे सांगू शकतो असं डॉ

पूणे आणि मुंबई सारख्या शहरात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या अधिक दिसत असली तरी राज्यभरातला कोरोनाचा आलेख आता खाली येत चालला असल्याची कबुली राज्यस्तरीय कृती गटाचे सदस्य डॉ

त्यात डॉक्टर नर्स आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आता आघाडीवरील कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्याचे नियोजन राज्याच्या आरोग्य खात्याने केले आहे

को विन एपनुसार शहर जिल्ह्यात त्या त्या ठिकाणी केंद्रे सुरू होतात का हे पाहून लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार राज्यात काही ठिकाणी काल ही केंद्रे सुरू झाले आहेत

संजय देशमुख यांनी दिली

धुळे जिल्ह्याला कोरोनाच्या संकटातून यशस्वीपणे बाहेर काढणासाठी महत्वाची भूमिका पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकारी संजय यादव धुळे महापालिकेचे आयुक्त अजिज शेख हिरे वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे मनपा उपायुक्त गणेश गिरी सहाय्यक उपायुक्त शांताराम गोसावी मयत कोरोना रुग्णांच्या अंतविधीसाठी स्वतःची जमीन उपलब्ध करुन देणारे प्रविण अग्रवाल प्रविण पवार विजय पवार मृत कोरोना रुग्णाचा अंत्यविधी करणारे सचिन शेवतकर रुग्णवाहिका चालक अन्सारी आरोग्याधिकारी डॉ महेश मोरे सहाय्यक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील चंद्रकांत जाधव यांचाही सन्मान राज्यपालांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह देवून करण्यात आला पणे विभाग लसीकरण पुणे विभागातील लसीरकणाचा पहिला टप्पा आता पूर्ण होत असून द्स या टप्याचं लसीकरणही सुरू झालं आहे

काही शाळांनी नियमांची पूर्तता न केल्याने त्या सुरू होऊ शकल्या नाहीत मात्र पुढच्या आठवड्यापर्यंत त्यादेखील सुरू होतील अशी माहिती महापालिकेचे शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांनी आज आकाशवाणीशी बोलताना दिली सांगवीतल्या नृसिंह विद्यालयात कालच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत महापौर उषा ढोरे यांनी गुलाबपूष्प देऊन केलं

जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोना मुळे आज एकही रुग्ण दगावला नाही नाशिक शहरात तर गेल्या तीन दिवसांपासून एकही कोरोना बधिताचा मृत्यू झालेला नाही

कोरोनाविरुद्धचा लढा यापुढेही असाच यशस्वीपणे आपल्याला सरू ठेवायचा आहे म्हणन स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार